तामिळनाडू इथल्या कन्याकुमारी जवळील विवेकानंद स्मृती स्थळाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते आज बोलत होते जगप्रसिद्ध शिकागो इथं झालेल्या जागतिक धर्म परिषदेला जाण्यापूर्वी स्वामीजींनी याच वास्तूत तीन दिवस ध्यान धारणा केली होती तीन समुद्राच्या संगमावर क्सलेल्या या समृती स्थळ विषयी आपल्याला विशेष आदर आहे असंही ते म्हणाले खडकावर उभं असलेल्या या स्मृती स्थळाला भेट देण्यासाठी आजही हजारो पर्यटक येतात रामायण आणि महाभारताच्या दृकश्राव्य प्रदर्शनाला भेट दिली भारताच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी सैन्यदल सक्षम असल्याची ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली नवी दिल्लीत आज एका कार्यक्रमात ते बातमीदारांशी बोलत होते पाकिस्तानकडून वारंवार शस्त्र संधी होत असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्ना उत्तर देत असताना सिंग यांनी सांगितलं की आशा प्रकारच्या परिस्थती सामना करण्यासाठी भारतीय लष्कर आवश्यक ती पावलं उचलत आहे यावेळी झालेल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते आठ विविध श्रेणीत उल्लेखनिय कार्यबद्दल रक्षामंत्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं राष्ट्रीय तपास संस्थेनं आज माहिती अधिकार कार्यकर्ते आणि शेतकरी नेते अखिल गोगोई यांच्या निवासस्थानी छापे टाकले गोगोई यांना या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आली असून त्यांच्या कोठडीघी मुदत उद्या संपत आहे गोगोई यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत आसाममधे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात निदर्शन सुरु असताना गोगोई यांना अटक झाली होती प्रशासनिक कामांचा मुख्य उद्देश सामान्य नागरिकांचं कल्याण आणि समाजातल्या गरीब वंचित घटकांचं जीवनमान सुधारणं असा असायला हवा त्यानुसार नेत्यांनी धोरणं आखायला हवीत असं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यात अटकुरु ॐ स्वर्णभारत ट्रस्टतर्फे आयोजित समारंभात माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वायपेयींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर बोलत होते सेवा पुरवठा यंत्रणा सुधारुन सरकारी योजनांचा लाभ तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचवणं म्हणजे उत्तम प्रशासन असं ते म्हणाले

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल ओदिशात भुवनेक्षर शिल्या एम्समधे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यांच्या अनावरण केलं त्यावेळी ते बोलत होते

ओदिशात आयुष्मान भारत योजना सुरु करण्याचं आवाहन त्यांनी राज्य सरकारला केलं

हा निर्णय महामंडळाच्या सर्व श्रेणीतल्या कर्मचा यांना लागू असेल परिवहन महामंडळाच्या गाडयांमधून मालवाहतूक आणि पार्सल सेवा सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी दिले आहेत दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काल देशातल्या सर्व गावांना येत्या मार्च अखेरीपर्यंत भारतनेट ड्रारा वाय फाय सेवा देणार असल्याची घोषणा केली हरयाणातल्या गुरवारा या डिजिटल गावाच्या उद्वाटन प्रसंगी ते बोलत होते

प्रसिद्ध हिंदी साहित्यक गंगा प्रसाद विमल यांचं श्रीलंकेत एका रस्ते अपघातात निधन झालं त्यांची मुलगी नात आणि तिथला स्थानिक चालक असे तिघेजण देखील या अपघात मरण पावले मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी विमल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे विमल यांच्या निधनामुळे झालेलं साहित्यविक्षाचं नुकसान कधीही भरुन येणार नाही असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे

काश्मिरमधल्या दहशतवाद्यांना बाहेर हुसकवण्यासाठी शोधमोहिम आणि नाकाबंदी तीव्र करण्याचे आदेश जम्मू कश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिले आहेत तसंच कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या गृहमंत्रालय आणि जम्मू काश्मीरच्या वरीष्ठ अधिका यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर दिलबाग सिंग यांनी श्रीनगरमधे सुरक्षा व्यवस्थेची उच्च स्तरीय आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते रोज होणा या घडामोडींमुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यांची खबरदारी घेण्याचे आदेश सिंग यांनी उपस्थित अधिका यांना दिले जशी आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा शक्य असलेली सर्व मदत लोकांना देण्याचे निर्देश त्यांनी दिले पाकिस्तानी फौजांनी काल नियंत्रण रेषेनजीक उरी भागात केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि एका महिलेचा मृत्यू झाला बारामुल्लाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अब्दुल कय्युम यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली पाकिस्तानी फौजांनी उखळीतोफांचा मारा आणि गोळीबार केला भारतीय सैन्यानं देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिल आज सकाळी पुन्हा पाकिस्तानी फौजांनी भारतीय छावण्यांवर गोळीबार केला

उधम सिंग हे महान क्रांतिकारक होते असं उपराष्ट्रपती एम

देशाच्या अनेक भागात आज कंकणाकृती तर महाराष्ट्रात खंड्यास सुर्यग्रहणाचं दर्शन झालं या दशकातलं हे शेवटचं सूर्यग्रहण होतं चंद्राची सावली सूर्याच्या मध्यभागी पडल्यामुळे सूर्याच्या कडेबाहेर वलय दिसलं फक्त केरळमधे कन्नूर इथं हे कंकणाकृती वलय बघता आलं आता सुर्य ग्रहणाचा मध्य सुरू झाला आहे देशाच्या इतर भागात ते दिसणार नाही

देशात अनेक ठिकाणी तारागंण केंद्रात टेलिस्कोप आणि विशेष दुर्बिणींच्या सहाय्यानं ग्रहण बघण्याची व्यवस्था केली होती अशी माहिती दिल्लीच्या नेहरू तारांगणच्या कार्यक्रम व्यवस्थापिका प्रेरणा चंद्रा यांनी दिली सकाळी साडेनऊ वाजता सूर्य सर्वाधिक झाकला गेला होता ग्रहण काळात देश आणि परदेशातून भाविक कुरुक्षेत्र इथल्या ब्रम्हसरोवरात स्नान केलं ओडिशातल्या या सर्व शाळांना ग्रहणामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील लाईव्ह स्ट्रीम च्या माध्यमातून सूर्यग्रहण बघितलं ढगाळ वातावरणामुळे सुर्य दिसला नाही मात्र कोझिकोडे आणि अन्य भागातून लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून हे सूर्यग्रहण पाहता आलं असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे जम्मू काश्मिरसह संपूर्ण उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी गेले काही दिवस थंडीचा तडाखा कायम असून काश्मिरमधे जोरदार बर्फवृष्टी होत आहे